पंतप्रधान आज करणार मन की बात माओवाद्यांशी संबधांवरुन सुधा भारद्वाज वर्नोन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना पोलीस कोठडी प्ण्यातल्या सामन्यात वेस्ट इंडीजचा भारतावर विजय

आब िनी आज दुपारी मोदी यांच्या सन्मानार्थ मक्रिमनी आयोजित क्वी असून त्यानंतर त आब ि यांच्यासमक्तफानुक या कंपनीला भद्यादक्षार आहता आज रात्री या दोन्ही नस्त्रांची अनौपचारिक चर्चा दक्षील होणार आहता महापौर परिषदः राज्यातील मोठ्या शहरांचा शाक्षत विकास गरज असून महापौरांच्या आर्थिक आणि प्रशासकीय अधिकारात वाढ करण्याच्या दृष्टीन आपण प्रयत्न करू असं प्रतिपादन मुख्यमंत्री दक्षि फडणवीस यांनी क्लि

इंडो चीन संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन विभागानं जागतिक पर्यटन दिनासाठी भारताची निवड कली आह अर्यटन आणि रोजगार अशी या दिनाची संकल्पना असून यामध्याचीन सहभागी होईल अशी अपक्षा आहा असं प्रतिपादन राज्याच पिर्वटन मंत्री जयकुमार रावळ यांनी काल प्रण्यात कल्वि सातव्या भारत चीन परिषदर्शयत्रिविलत होत आवडी पोदार उद्योग समुहाचप्रिमुख राजीव पोदार चिनचक्रार्थिक आणि व्यापरि राजदूत ली पाइचुंन चायनीज पिपल असोसिएशन फ़ॉर फ्रेंडशिप विथ फॉरप्तकन्ट्रीजच्या अध्यक्षा लीन यिन मराठा चक्रिच अध्यक्ष प्रदीप भार्गव उपस्थितहोत फ़्रेंद्रीय उद्योग मंत्री सुरक्षीप्रभू यांनी या परिषदक्ती दुरचित्र संदर्धातून शुभक्का दिल्या ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पुण्यात पार पडलेल्या सातव्या भारत चीन परिषदेमध्ये काल सांस्कृतिक चिञपट आणि निर्मिती रासायनिक उदयोग पर्यावरण व्यापार आणि घाऊक बाजारपेठ या संदर्भातील पाच सामंजस्य करार करण्यात आले याशिवाय दोन्ही देशांनी एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करावं चीनमध्ये भारतीय बास्मती तादूळ आणि साखर निर्यातीला सुरूवात झाली असून इतरही क्षेञात दोन्ही देशात सहकार्य वाढेल असं प्रतिपादन रावळ यांनी यावेळी केलं

दोन्ही देशांची बाजारपेठ सारखीच असून दोन्ही देशात मागणीपण समान आहे त्यामुळे भारत चीन परिषदेचा दोन्ही देशातील व्यापार वाढायला मदत होईल असं मत यामध्ये नोंदवण्यात आलं

या आरोपीपैकी फरीदाबाद इथं स्थानबद्ध असलखा सुधा भारद्वाज यांना पूणखालिसांनी काल सकाळी ताब्यात घस्तिन पुण्यात आणलं तर गोन्साल्विस आणि फरस्तियांना शुक्रवारीच ताब्यात घस्तित आलं होतं

अस मत कृषी मूल्य आयोगाच अध्यक्ष पाशा पटक्षीयांनी व्यक्त कलि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्वििट्सीकाल कुडाळ इथं पत्रकारांशी बोलत होत उयांनी बांबू लागवडीची पाहणी कळी तसद्वकॉनबॅक या बांबूपासून फर्निचर तयार करणाऱ्या केंद्राला भट्टादिली बांबू लागवडीतून पर्यावरणाचा समतोल राखला जातो आणि शक्किऱ्याला आर्थिक लाभ दक्षील मिळतो त्यामुळशिक्रियांनी बांबू लागवडीकडवळावं असं आवाहनसुद्धा पटक्षीयांनी कवि

लाभार्थी बाईटः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलखी सबकालिए सस्तबिल्ब उजाला योजनच्या माध्यमातून सातारा इथं राहणाऱ्या दत्तात्र्य सुपक्रि यांनी वीज वितरण कंपनीकडून एलईडी बल्ब खरटी कलिधा बल्बचा वापर दैनंदिन कल्यानस्त्रांच्या वीज बिलात मोठी कपात झाली आहा ऐकूया त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दांत माझं नाव दत्तात्र्य मारुती सुपेकर असून मी सातारा येथील रहिवासी आहे माझे स्वतःचे घर असून त्यात विविध प्रकारचे बल्ब टयूब लाईट मी वापरतो त्यांच्या वापरामुळे मला दर महिन्याला भरमसाठ वीज बील येत होते केंद्र सरकारच्या उन्नती योजनेची मला माहिती मिळाली त्यात अत्यंत अल्प दरात एलईडी बल्ब देण्यात येत असल्याचे समजले

या बल्बच्या वापरामुळे मला आता खूपच कमी वीज बील येत आहे

पाणी आंदोलनः भंडारदरा धरणातून जायकवाडी साठी पाणी सोडण्यासाठी आमचा विरोध नाही मात्र आमचा भाग दृष्काळी जाहीर करावा अन्यथा आम्ही निळवंडचिरणातून जायकवाडीला पाणी जाऊ दप्पिर नाही असा पवित्रा काल अकोलविल्का शक्किरी संघर्ष समितीच्या वतीनं घण्यात आला

पाण्याअभावी कापसाची प्रतवारीसुद्धा घसरली आहा

आजही कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा सूर्यप्रकाशयुक्त हवामान राहील

यासह आणि इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता आमच्या ऑल इंडिया रेडीयो न्यूज पुणे या फेसबुक पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार